जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाकरिता राबवल्या जाणा या केंद्र सरकारच्या धोरणांविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तीन केंद्रीय मंत्री आज श्रीनगरला पोहचले

रोममधील रँकींग सेरिजमधे कुस्तीप विनेश फोग जे मिळवलं सुवर्णपदक प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टरे जितेंद्र सिंग आणि अन्य दोन केंद्रीय मंत्री आज श्रीनगर विमानतळावर दाखल झाले खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे जम्मू ऐवजी त्यांना श्रीनगरला उतराव लागलं

जम्मू कश्मीर आणि तिथल्या जनतेसाठी केंद्र सरकार गेले पाच महिने राबवत असलेल्या विविध धोरणांची आणि कार्यक्रमांची माहिती तिथल्या जनतेला देण्याच्या हेतूनं या दौऱ्याचं आयोजन केलं आहे

जम्मू कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात आजपासून प्रीपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे काश्मीर खो यातल्या दोन जिल्ह्यातील ट्रिजी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कंन्सल यांनी दिली या सेवा गेल्या वर्षी ऑगस् महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वत्र एस

एस सेवाही सुरू झाली आहे या प्रदेशात मोबाईल सिमद्वारे इंडिनेशिसेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांची ओळख प विण्याचं काम मोबाईल सेवा कंपन्यांनी करायचं आहे ही सेवा जम्मू विभागातल्या सर्व दहा आणि कुपवाडा आणि बांदिपूर या काश्मीर खो यातील जिल्ह्यामधे दिली जात आहे

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काश्मिरमधला पोलिस उपअधिक्षक दविंदर सिंग याची दहशतवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरुन चौकशी सुरु केली आहे गेल्या आठवड्यात त्याला हिजबूल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांबरोबर अ कि झाली होती एनआयएच्या प्रवक्त्यानं सांगितलं की दविंदर सिंग आणि तीन दहशतवादी दक्षिण काश्मिरच्या राष्ट्रीय महामार्गावर काझीगड इथं स्फो के आणि दारुगोळ्याचा साठा असलेल्या एका कारनं प्रवास करत असताना त्यांना अक्कि करण्यात आली जम्मू कश्मीर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार एनआयएनं याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे विद्युत उद्योगांनी इलेक्ट्रीक सामग्रीच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं खराब गुणवत्तेची साधनं आणि वायरी वापरल्यानं आग लागण्याच्या अनेक घौगा घडतात असं ते म्हणाले विद्युत उद्योगानं केवळ सु भाग बनवण्याचं कार्य न करता उत्पादन साखळीचा भाग बनणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले विद्युत क्षेत्रातल्या स्थित्यंतराविषयी तसंच नवीन शोध आणि संशोधनासंदर्भातल्या इलेक्रमा या कार्यक्रमात ते आज ग्रेडि नोएडा इथं बोलत होते विद्युत उद्योगानं समाजाच्या हिताचं उद्विष्ट स्वतः समोर ठेवणं गरजेचं आहे ऊर्जा क्षेत्रातील वार्षिक वृध्दीचा दर दहा क्के असणं गरजेचं आहे गरीब घरांमधे वीज पाहोचवणं हे केवळ एक सुविधा पुरवणं नसून त्या घराला सक्षम करण्याचा मार्ग आहे असंही जावडेकर म्हणाले दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बजाज यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचे अधिकार दिल्ली पोलीस आयुक्तांना बहाल केले आहेत यासंदर्भात नायब राज्यपालांच्या मंजुरीनं अधिसूचनाही जारी केली आहे या अधिसूचनेनुसार एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका आहे असं पोलीस आयुक्तांना वा क्रियास अशा व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही महिन्यांसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार दिल्ली पोलीस आयुक्तांकडे असणार आहेत

पोलीस आयुक्तांना अशा प्रकारचे अधिकार बहाल करणं ही दर तीन महिन्यांनी केली जाणारी नियमित प्रक्रिया असून या अधिसूचनेचा आणि सध्याच्या परिस्थितीचा कोणताही संबंध नाही असं दिल्ली पोलीसांनी स्पष्ट केलं आहे

एकात्मिक आणि सातत्यपूर्ण जगाचे भागधारक हा यावर्षीच्या जागतिक आर्थिक परिषदेचा विषय आहे या परिषदेत गोयल यांच्यासह जहाज बांधणी रसायन खत राज्यमंत्री मनसुख मांडविय आणि कर्नाके मध्यप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत या परिषदेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका रशिया सौदी अरेबिया स्वित्झर्लंड कोरिया आणि सिंगापूर या देशांच्या मंत्र्यांसोबत गोयल यांच्या द्विपक्षीय बैठकाही होतील विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका यांचा सहभाग या बैठकांमधे असेल याशिवाय भारतीय रेल्वेमधील गुंतवणूक वाढवण्याच्या तसचं जागतिक संस्थात्मक गुंतवणीत वाढ करण्याच्या दृष्टीनं वाणिज्यमंत्री गोयल विविध परिषदांमधे सहभागी होतील

आसामात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रिमंडळात दोन नविन चेहऱ्यांचा समावेश करत मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे तिनसुकीयाचे आमदार संजोय किशन आणि महामाराचे आमदार जोगेन मोहन यांनी स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी गुवाहारीी इथं राजभवनात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली तपोन कुमार गोगोई आणि पल्लब लोचन दास लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळेच या जागा रिक्त झाल्या होत्या

व्यकंय्या नायडू यांनी माजी अष्टपैलू क्रिके प्रिके बापू नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल शोक प्रकठिकेला आहे

माजी संसदप आणि पत्रकार अश्विनीकुमार चोप्रा यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक प्रकाकेला आहे

आसामची राजधानी गुवाहारी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज आसामच्या शिवांगी सरमा आणि कर्ना काच्या खुशी दिनेश यांनी जलतरणामधे तीन सुवर्णपदकांची कमाई केली

नेमबाजी स्पर्धेत मुलींच्या ट्रॅप प्रकारात हरयाणाच्या किरणनं तर दहा मी उं एअर पिस् झ मिश्र प्रकारात उत्तर प्रदेशनं बाजी मारली

अंतिम फेरीत तिनं इक्वाडोरच्या लुईसा एलिझाबेथ वाल्वार्देला चार शून्यअसं पराभूत केलं

महासंघाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झानं आपली युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनॉकसह विजेतेपद प किावलं आहे

राष्ट्रीय युवा आदिवासी भेर्टीच्या कार्यक्रमाला उद्यापासून पुदुचेरी इथं सुरवात होत आहे पुद्चेरी सरकार आणि नेहरू युवा संघ जिच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अशी माहिती पुदुचेरी इथल्या नेहरू युवा संघ जेचे संचालक एन